दीपक म्हैसेकर यांनी दिली

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता पालिका प्रशासनानं काही ठोस पावलं उचलली असून आता नागरिकांना गृहविलगीकरणाचा पर्याय देण्यात येणार आहे जे तरुण आहेत आणि कोरोनाव्यतिरिक्त इतर कुठलेही आजार ज्यांना नाहीत तसंच सौम्य लक्षणं आहेत त्यांनी रुग्णालयातल्या खाटा न अडवता गृह स्वविलगीकरणाचा मार्ग स्वीकारावा असं आज पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी फेसब्क लाईव्हद्वारे सांगितलं उघड्यावर थुंकणाऱ्यांवर आता केवळ दंडात्मकच नाही तर मुंबई पोलीस अँक्टचा आधार घेत फौजदारी गुन्हाही दाखल करण्याचा इशारा आयुक्तांनी यावेळी दिला

त्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू श्री संत सोपानदेव महाराज संस्थान सासवड आणि श्री संत चांगवटेश्वर देवस्थान सासवड या चार पालखी संतांच्या पादका घेऊन परत प्रस्थानाच्या ठिकाणी स्रक्षित येतील याबाबत योग्य ते नियोजन करण्याकरीता इन्सीडेंट कमांडर म्हणून नेमण्का करण्यात आल्या असल्याचं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज सांगितलं सार्वजनिक अन्नधान्य वितरण प्रक्रिया करताना करोनाचा संसर्ग वाढ्र नये याकरिता ई पॉस अर्थात अंगठा लावण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली होती ही प्रक्रिया जून अखेरपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे मात्र या प्रक्रियेला मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता अधिक आहे

प्णे शहरात प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिका आणि एका खासगी कंपनीच्या वतीनं आगामी काळात राबविण्यात येणारा इलेक्ट्रिक बाईक रेंटींग प्रकल्प पथदर्शी ठरेल अशा पर्यावरण प्रक उपक्रमांना शासनाचं नक्कीच पाठबळ राहील अशा शब्दात आज राज्याचे परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रकल्पाच्या घोषणेचं स्वागत ट्विटद्वारे केलं या प्रकल्पामध्रन माफक भाड्यात इलेक्ट्रिक बाईक उपलब्ध होणार आहेत ज्येष्ठ समाजसेविका वस्धाताई गोखले यांचं आज पृण्यात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं

राष्ट्रीय दृष्टिहीन संघ जागृती अंध मुलींची शाळा तसंच ब्रेल रूपांतरण विभाग यासारख्या उपक्रमात त्यांचं अमुल्य योगदान होतं त्यांच्या जाण्यानं दिव्यांग कार्यक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत